चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे एक अधिकारी आणि दोन जवान शाहिद

देशात आणि राज्यात कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले नागप्रात रुग्ण संख्येत सातत्याने वाढ

वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत लोकडाऊनच्या काळात विविध उपक्रम लड्डाखमध्ये गलवान खोऱ्यात काल रात्री चिनी सैन्याबरोबर झालेल्या संघर्षामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले या भागातून दोन्ही देशांचं सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु असताना हा संघर्ष झाल्याचं लष्कराच्या निवेदनात म्हटलं आहे चीनबरोबरच्या या सीमावर्ती भागातला तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांच्या वरिष्ठ पातळीवरच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये सध्या बोलणी सुरु असून कालच्या संघर्षात चिनी लष्कराचे सैनिक देखील मारले गेल्याचं या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं परराष्ट्र मंत्री जयशंकर संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेना दल प्रमुखांची बैठक घेऊन या घटनेचा आढावा घेतला

दरम्यान राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर इथं रुग्णसंख्येत सातत्याने वाढ नोंदविली जाते आहे

अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना संक्रमणात वाढ झाली आहे या प्रार्श्वभूमीवर नियमाचमं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केलं आज जिल्ह्यात नवीन अकरा कोरोना बाधित रुग्ण आढळले

गत दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यातील नेर आणि दारव्हा येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे

ब्लडाणा जिल्हयातील संग्रामपूर तालुक्यात मागील दोन दिवसां पासून दमदार पावसाम्ळे तालुक्यातील काही गावात शेतकरी यांनी शेतीच्या मशागतीस आणि वेग वाढविला आहे तर काही ठिकाणी खरीप लागवड आणी पेरणीला सुरुवात केली आहेत जिल्हयातील खामगाव शेगाव चिखली मलकाप्र तालुक्यात पेरणीला सुरुवात झाली असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे नागपूर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा ही करोणा साथीच्या प्रादर्भवामुळे एप्रिल मे महीन्या दरम्यान होऊ शकली नाही या सभेमध्ये महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कार्या संदर्भात निर्णय घेतले जात असल्याने आणि ही सभा न झाल्याने विकास कार्य ठप्प झाले आहेत

या सभेमध्ये सोशल डिस्टंसिंग सैनेटायझर आणि मास्कचा वापर होत असल्याने शासनाच्या नियमांच्या अधीन राहन ही सभा होणार आहे या आशयाचे प्रत्र आपन सर्व मनपाच्या गटनेत्यासोबत चर्चा करुन महानगरपालिका आयुक्त यांना दीले असून आयुक्तानी यासंदर्भात योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी या पत्राद्वारे आय्क्तांना केलं आहे

मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक पी

जगताप व सहाय्यक अधिक्षक एस

प्रिय बापू आप अमर है या विषयावरील या पत्रलेखन स्पर्धत लिफाफा आणि आंतरदेशीय पत्र या दोन प्रवर्गात स्पर्धा झाली

घरीच योग आणि परिवारासोबत योग हा यंदाच्या या दिनाचा विषय आहे या दिवशी लोकांनी एकत्र न येण्याचं आणि सकाळी सात पासून आपल्या घरीच राहन योगाभ्यास करण्याचं आवाहन करण्यात येत आहे सध्या डीडी भारती या वाहिनीवर सकाळी दररोज सात ते साडे आठ या वेळेत योगाच प्रसारण केलं जात आहे

ए

एस

पेट्रोल डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे या मागणीचं पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे

इंधनाचे दर कमी करावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना दरकपातीचा थेट लाभ दयावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी या पत्रात केली असल्याचं म्हटलं आहे

सातत्याने बदलते हवामान लक्षात घेता फळ उत्पादक शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी फळ पूनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील अधिकाधिक फळ उत्पादक शेतक यांचा समावेश होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी दिले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज म्ंबईत दादर इथं राहत्या घरी निधन झालं

पत्रकारितेतील लोकशाही मूल्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदिवासी आणि श्रमिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला गोवा म्क्ती संग्राम तसंच संय्क्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात न्यायालयीन कामकाज हे दोन शिफ्टमध्ये चालत आहे या काळात वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश पी

देशपांडे यांनी दिली आहे या काळात आरोपींना मोफत वकील उपलब्ध करुन देण्यात येत आहेत तसेच उच्चस्तरीय समितीच्या आदेशान्सार काराग़हातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्षता म्हणून काराग़हामध्ये बंदी असलेल्या आरोपींना तात्प्रत्या स्वरुपात जामीन देण्यात येत आहे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारे यू ट्यूब आणि फेसब्कद्वारे जनजाग़ती करण्यात येत आहे

तसेच व्हॉटसअप आणि ई मेलदवारे विधी सहाय्याचे अर्ज स्विकारले जात आहेत तसेच कौट्ंबिक अत्याचार पिडीत महीलांसाठी हेल्पलाईनही कार्यरत आहे

विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी वाशिम येथील सरस्वती समाजकार्य महाविद्यालय आणि अँड रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर आणि सामाजिक विषयावर ई निबंध स्पर्धेचे आयोजन देखिल करण्यात आले आहे